प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

यंदा महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारोह कोरोना विषाणू संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणानं आयोजित करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागानं केल्या आहेत या संबंधी कार्यक्रमात सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी आठ वाजता होणार आहे सध्याची कोविडची परिस्थिती पाहता ध्वजारोहण प्रसंगी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नसल्याचं विभागीय आय्क्त कार्यालयाकड्रन कळवण्यात आलं आहे

राज्यात आज प्रतिकात्मक स्वरूपात छोट्या प्रमाणावर लसीकरण केलं जाईल केंद्र सरकारकड्रन कोविड लसींच्या जास्तीत जास्त मात्रा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरळीत होईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ते काल मुंबईत बोलत होते लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना दसरी मात्रा घेणं आवश्यक असल्याचं टोपे यांनी सांगितलं सध्या लसींचा तुटवडा असल्यानं खाजगी लसीकरण केंद्रांवर लस दिली जाणार नाही असंही टोपे यांनी नमूद केलं

कोविड लसीचा प्रखठा ज्या प्रमाणे होईल त्यान्सार लसीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

केंद्र सरकारनं पुरेशा मात्रांचा प्रवठा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली प्रत्येक राज्याला लसीकरण नोदणीसाठी स्वतंत्र अॅप तयार करून ते मुख्य अॅपशी जोडाव अशी मागणी केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागरिकांनी संयम राखून नोंदणी करावी सध्या मर्यादित क्षमतेत लसीकरण सुरू असून जुन जुलैपासून लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आजच्या महाराष्ट्र दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी श्भेच्छा दिल्या औरंगाबाद शहरातली तीन आरोग्य केंद्रं आणि जिल्ह्यातल्या काही आरोग्य केंद्रांवर या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरवात होत आहे मुकुंदवाडी इथल्या आरोग्य केंद्रावर आज मान्यवरांच्या उपस्थितीत दपारी दोन वाजता लसीकरणाचं उद्घाटन होईल यासाठी लाभार्थ्यांनी कोविन अॅप वर नोंदणी करणं आवश्यक आहे

इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असं महापालिकेनं सांगितलं आहे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज द्पारी दोन ते सहा यावेळेत लसीकरण होणार आहे

इतर आरोग्य केंद्रात लसीकरण होणार नसल्याचं महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितलं

ज्या नागरिकांनी या केंद्रावर लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशाच नागरिकांना इथं लस दिली जाईल उर्वरित लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्यानं आज बंद राहतील अस महापालिकेकड्रन सांगण्यात आलं आहे

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय तसंच तुळजापूर उमरगा कळंब आणि परांडा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात परवा सोमवारपासून दररोज प्रत्येकी दोनशे नागरिकांच लसीकरण करता येणार आहे

सोराबजी यांनी अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं होतं

सरदाना यांना पत्रकारितेतल्या मानाच्या गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं सोराबजी तसंच सरदाना यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दख व्यक्त केलं आहे

सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथले रहिवासी असलेले जगदीश लाड हे नुकतेच नवी मुंबईतून बडोदा इथं स्थायिक झाले होते

कोविडची लागण झाल्यानं त्यांच्यावर हैद्राबाद इथं उपचार सुरू होते जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होत

केंद्र सरकारच्या शास्त्रीय सल्लागार कार्यालयाकडून कोविड व्यवस्थापनाबाबत उपाय योजना जारी केल्या आहेत त्यात सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणासाठी या कार्यालयानं आवश्यक उपाय सांगितले आहेत

जगताप यांनी सांगितलं

काल सायंकाळी ही दुर्घटना घडली लुकस गायकवाड प्रकाश घोडके बाबा सय्यद बेग अशी मृत कामगारांची नावं आहेत सोनल नगरातल्या चार खासगी इमारतींसाठी एकच असलेली स्वच्छताग्रहाची टाकी साफ करण्यासाठी हे कामगार टाकीत उतरल्यावर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बीड जिल्हा पोलीस दलातल्या चौघांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालं आहे यामध्ये पोलीस निरीक्षक राजीव तळेकर पोलीस कर्मचारी शेख सलीम शेख हबीब मीरा रेडेकर आणि मनोज वाघ यांचा समावेश आहे पोलीस अधीक्षक आर रामास्वामी यांनी या सर्वांचं अभिनंदन केल आहे बीड जिल्हा वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचं जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी म्हटलं आहे बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू प्रकल्प सुरू झाले आहेत जिल्ह्यात तालुकास्तरावरील अन्य प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी जगताप यांनी दिली

आणि प्रत्येक सब डिस्ट्रीक हॉस्पिटलला तालुक्याच्या पाच ठिकाणी आपण त्याच प्रकारचा एक प्रांट उभारतोय म्हणजे आज जी आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय ती भविष्यात आपल्याला जाणवणारी नाही आणि स्वयंपूर्णतेकडे जिल्ह्याला वाटचाल करता येईल असं प्लानिंग आता केलेलं आहे

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांचं एक महिन्याचं वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे

या निधीतून शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले कोविड बाधीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन पुरवण्यात येणार आहे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विधीज्ञ किरण जाधव यांनी ही माहिती दिली

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुणांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन व्हिटॅमिन सी बी कॉम्प्रेक्स वेपोरायझर आदी चाळीस हजार रुपयांची औषधे दिली

कोरोना सेंटरवर औषधी नसल्याचे समजल्यावरून तिथे सुमारे चाळीस हजारांची औषधे देण्यात आली त्यातून आम्हा तरुणांना वेगळा आनंद मिळतो सवंगडी कट्ट्याच्या तरुणांचे कार्य अन्य तरुणांसाठी दिशादर्शक होय

पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल या केंद्राला भेट सर्व सुविधांचा आढावा घेतला